ग्जरात मधील किसान स्र्योदय योजनेचं मोदी यांनी काल द्रदुश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला किसान स्र्योदय योजनेमुळे ग्जरातमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे

याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे राज्यातल्या आकाशवाणी केंद्रांवरून कार्यक्रमाचा मराठी अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रसारित केला जाईल मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाणार आहे

देशात आतापर्यंत तीन कोटी घरं तयार झाली असुन आणखी दीड कोटी घरं तयार होतील असं ते म्हणाले जावडेकर यांनी यावेळी द्रदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला

आपलं एक छोटसं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते सर्वसामान्य माणसाचं स्वतःच्या घराचं स्वप्न या योजनेमुळे पूर्ण झालं आहे असं प्रतिपादन खासदार गिरिश बापट यांनी यावेळी बोलताना केलं

आकाशवाणी बातम्यांसाठी शिवराज सणस पुणे मंबई विद्यापीठ राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींच्या तपासासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली या चार सदस्यीय सत्यशोधन समितीत उच्च आणि तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांचे संचालक एक उपसचिव आणि तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञाचा समावेश असेल विद्यापीठाचे कुलगुरू निवंधक आणि परीक्षा मंडळाचे संचालक या समितीत निमंत्रित असतील या समितीचा अहवाल कुलपती आणि राज्यपालांना सादर झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन ऑफलाईन आणि असाईनमेंट पद्धतीने घेण्याचा निर्णय शुक्रवारी एकमतानं घेण्यात आला कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची विद्या परिषदेची सभा द्रकश्राव्य पद्धतीने घेण्यात आली

खडसे नाशिक भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा आहे केवळ पक्षांतर कायद्यामुळे त्यांच्या प्रवेशास अडचणी येत आहेत असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल नाशिक मध्ये केला भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नाशिकमध्ये आलेल्या खडसे यांचं शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

काल नागप्रात दीक्षाभूमीवर पंचशील ध्वज फडकवण्यात आला गौतमब्रद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण केल्यानंतर वुद्धवंदना झाली दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीनं आज कोणताही जाहीर कार्यक्रम नाही

यंदा स्वयंसेवकांच्या कवायती आणि प्रात्यक्षिके होणार नाहीत सर संघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं भाषण मात्र होणार आहे

यात घोषपथकाचादेखील समावेश असेल सरसंघचालकांचं भाषण ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार आहे दसरा शभेच्छा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमीच्या श्भेच्छा दिल्या आहेत सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात सर्वांनी हा सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले आहे विजयादशमी म्हणजे संकटावर वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीनं कोरोना विषाण्रूपी रावणाचा नाश करू या असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे

गोदाम अकोला महाराष्ट राज्य बियाणे महामंडळद्वारे अकोला जिल्ह्यात उभारण्यात एका अत्याध्रनिक गोदाम प्रकल्पाचं लोकार्पण ऑनलाईन पद्धतीनं केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आणि राज्याचे क्रषी मंत्री दादा भूसे यांच्या हस्ते न्कतंच झालं उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहणे म्हणून अकोल्याचे संपर्कमंत्री बच्च् कड्र तसंच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम ऑनलाईन सहभागी झाले होते या गोदामाच्या वैशिष्ट्यांबद्दलची ही बातमी आमच्या वार्ताहराकडून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं सौर ऊर्जा चलीत वातानुकूलित आणि आद्रता विरहित गोदाम अकोला जिल्ह्यात शिवणी इथे सुरू झालं आहे देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे महामंडळाचं असं हे पहिलंच गोदाम आहे हे गोदाम कार्यान्वित झाल्यानं वातावरणामुळे होणारी हानी रोखून गुणवत्ता राखता येईल आणि पुढील हंगामासाठी बियाणे उपयोगात आणता येतील

या गोदामात साठवणूक केल्यावर वियाण्याची उगवणशक्ती आणि जोम अधिक कालावधीकरिता टिकून ठेवणे शक्य होणार आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळं यंदाच्या गाळप हंगामावर परिणाम झाला असून या महिन्याच्या अखेरपर्यंत काही कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे

त्या कारणांची पूर्तता होताच त्यांनाही परवाने देण्यात येतील असं साखर आय़्क्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे जिल्हा बँका सिंधुदर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडण्का डिसेंबर महिन्यापर्यंत होतील तसंच खावटी कर्जाबाबत आघाडी सरकार योग्य निर्णय घेणार आहे असं राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं सिंध्रदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्हा बॅकेच्या निवडणुका शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस असे तीनही पक्ष एकत्र येवून लढवणार आहेत ह्या पुढच्या निवडणूका आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र लढवाव्यात अशी भूमिका शरद पवार यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे यामुळे सिंधुदर्ग जिल्हातील निवडणूका आघाडीच्या माध्यमातून होतील अस स्पष्ट मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं

हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे अंत्यसंस्कार नाशिक माजी मंत्री आणि काँग्रेसचे नाशिक मधील ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांच्या पार्थिवदेहावर काल नाशिकच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

नाशिकचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांच्यासह विविध नेत्यांनी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले राजकारणासह सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात रमणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती विविध संस्थांशीही त्यांचा स्रेह होता सरपंच ते मंत्री अशी झेप घेतलेल्या विनायकदादा पाटील यांच्या रूपाने शेतकरी आणि राज्यासाठी निरपेक्षपणे काम करणारे नेतृत्व आपण गमावलं आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली तर देशातील सहकारी वनशेतीचे जनक अशी ओळख असलेले आणि शेती पर्यावरण राजकारण समाजकारण साहित्य अशा विविध क्षेत्रात कर्तृत्वं गाजवणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपलं आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींनी अपेक्षेप्रमाणे काही ठिकाणी हजेरी लावली विदर्भ मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रात काही तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी या परतीच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात मात्र हवामान कोरडं राहील परतीचा हा पाऊस उद्याही मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हजेरी लावू शकतो त्यानंतर मात्र मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेईल मंगळवारपासून राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार